गॅस वितरण प्रकल्प उभारणीचा प्रारंभ होणार

इंडियन पॅनोरमा विभागाचं उदघाटन

आयोजन

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारत चार धावांनी पराभूत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनातून नागरी गॅस वितरण प्रकल्प उभारणीचा प्रारंभ होणार आहे

एन

स्टेशन प्रस्तावित असून पाईप नैसर्गिक वायू अर्थात पी एन जी

भारत गॅस रिसोसॅस लिमिटेडचे प्रादेशिक अधिकारी कैलास क्लकर्णी यांनी काल अहमदनगर इथं बातमीदारांना ही माहिती दिली आज मिलाद उन नबी इस्लामचे संस्थापक प्रेशित महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत महंमद पैगंबरांनी मानवता करूणा आणि बंध्भावाची शिकवण दिली ती शांती आणि सौहार्दपूर्ण समाजबांधणीसाठी मार्गदर्शन करत राहील असं नायडू यांनी त्यांच्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे ईद ए मिलाद निमित्त म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातल्या म्स्लिम बांधवांना श्भेच्छा दिल्या आहेत प्रेषित पैगंबरांनी दिलेली प्रेम दया त्याग आणि मानवतेची शिकवण सर्वांनी आचरणात आणणं गरजेचं असून ईदचा सण या शिकवणीला उजाळा देणारा असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आज जागतिक मत्स्यपालन दिवस असून जागतिक स्तरावर मत्स्यपालन सम्दायातर्फे हा दिवस मानवी जीवनात पाण्याचं आणि त्यात राहणाऱ्या जीवांचं महत्व रॅलीज कार्यशाळा विषद करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून मस्त्यउत्पादनात मासेमारांचं योगदान आणि त्याम्ळं उपलब्ध होणारा रोजगार आणि पोषक स्रक्षा याबाबत प्रशंसा केली

शिवाय उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना राबविली जात आहे त्या अंतर्गत पाच हजार कोटीची ग्ंतवणूक केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्य्त महामंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी काल सिंध्दर्ग इथं दिली सिंध्दर्ग जिल्ह्यात कणकवली इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते राज्याची विजेची मागणी आणि प्रवठ्याच गणित ज्ळवून भारनियमनम्क्त महाराष्ट्राचा दावा त्यांनी यावेळी केला

यात एका रोहित्रावर एक किंवा दोन शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार आहे तसेच सर्व ज्ने वीज खांब विजतारा बदलणार आहोत राज्यातल्या जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे

येणाऱ्या काळात म्ख्यमंत्री सौर कृषी पंप वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज प्रवठा करणे शक्य होणार असल्याचे पाठक म्हणाले गोव्यातील पणजी इथं आयोजित आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात आज इंडियन पॅनोरमा विभागाचं उद्घाटन करण्यात आलं

इंडियन पॅनोरमात देशभरातून सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडण्यात येत असून प्रादेशिक सिनेमा आणि ग्णी चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं हा उत्तम मंच ठरत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरांन कळवलं आहे महोत्सवाच्या प्रारंभी चित्रपट विभागात शाजी करून दिग्दर्शित ओलू हा चित्रपट दाखवण्यात आला तर माहिती पट विभागात आदित्य स्हास जांभळे दिग्दर्शित खरवस हा माहितीपट दाखवण्यात आला दरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री श्री राज्यवर्धन राठोड यांनी आज या महोत्सवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील मल्टीमिडिया डिजीटल प्रदर्शनाचं उद्घाटन केलं या प्रदर्शनात महात्मा गांधींवरील मेकिंग ऑफ महात्मा आणि गांधी हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देणाऱ्या या विज्ञान मेळाव्याच्या आयोजनांसदर्भात काल महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती उत्तर अंबाझरी मार्गावरील रामदासपेठ इथल्या राष्ट्रभाषा भवन इथं इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे आओ करे विज्ञान से दोस्ती या संकल्पनेवर आधारीत या मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण करणे हा आहे विद्यार्थ्यांमध्ये वैजानिक संकल्पना रुजविणारा तसंच त्यांना हसत खेळत विज्ञान शिकविणारा अपूर्व विज्ञान मेळावा आहे विद्यार्थ्यांनी स्वतच बघावे समजून घ्यावे शिकावे आणि स्वत करून पाहावे या उद्देशानं या विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात येते या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्या तसंच संपूर्ण प्रदर्शन परिसरात नेहमी स्वच्छता राखली जावी याकडे लक्ष देण्यात यावं असे निर्देश यावेळी जिचकार यांनी दिले संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आनंददायी विज्ञान प्रयोग शिकविण्याच्या उद्देशानं विविध प्रयोग तयार केले जातात

विशेष म्हणजे या अपूर्व विज्ञान मेळाव्याला शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमधील विद्यार्थी भेट देतात जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी महत्त्वाच्या समस्यांवर प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी आणि पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार या प्रत्येक प्रभागात जाऊन नगरसेवकांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकणार आहेत

या दौऱ्यात प्रभागातील समस्या जनतेचे प्रश्न आणि प्रलंबित कामांची माहिती जाणून घेणार आहेत काही प्रश्नांवर तात्काळ निर्णयही घेण्यात येतील

वर्धा जिल्हयातील प्लगाव आय्ध निर्माणी परीसरात काल झालेली द्र्घटना अत्यंत वेदनादायी अस्न मृत पावलेल्या व्यक्तींच्या तसंच जखमी झालेल्यांना प्रशासनाने तात्काळ सर्वतोपरी मदत करावी म्हणून मी स्वतः रक्षा मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून या संपर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली

दरम्यान प्लगाव इथल्या द्र्देवी अपघातात मृत्य्म्खी पडलेल्या मज्रांच्या क्टूंबियांच्या दःखात केंद्र सरकार सहभागी आहे या सर्व घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय ग़हराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी वर्धा इथं दिली सोनेगाव आबाजी इथल्या डिमोलेशन डेपो मध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणाचे पाहणी आज ग़हराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केली यावेळी खमरिया ऑडनन्स फॅक्टरी आणि पुलगाव दारुगोळा भांडार येथील अधिका यांकडून घटनेची माहिती घेतली जूने बॉम्ब नष्ट करतांना स्रक्षिततेच्या दृष्टिीकोनात्न योग्य ती खबरदारी घेण्याच्या स्चना अहिर यांनी संबंधित अधिका यांना दिल्यात या घटनेसंदर्भातील चौकशी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी प्लगाव आणि खमरिया येथील अधिका यांना दिलेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिसबेन इथं आयोजिण्यात आलेल्या मर्यादित वीस षटकांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला चार धावांनी पराभूत केलं भारतानं स्रूवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपैकी झंपानं दोन स्टायनिसनं दोन आणि स्टानलेक आणि तायनं प्रत्येकी एक गडी बाद केला

भारतीय गोलंदाजांपैकी क्लदीप यादवनं दोन ब्मराहनं आणि के

अहमदनं प्रत्येकी एक गडी बाद केला या झटपट सामन्यांच्या साखळी मालिकेनंतर उभय देशांदरम्यान चार कसोटी सामने आणि तीन एक दिवसीय सामने खेळले जाणार आहेत